शुक्रवारपासून हे आंदोलन सुरू होते त्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या होत्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना शासकीय चाचणी केंद्रावरील अहवाल मिळण्यास उशीर होत असल्याची बाब उघड झाली आहे त्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे का यासाठी नागरिक आता सीटी स्कॅन करण्यावर भर देत असल्याचे पाहायला मिळत आहे चाचणी अहवालाशिवाय रूग्णालये खाटा उपलब्ध करून देत नसल्याने अनेक रुग्णांची अवस्था गंभीर होते तर काही रुग्ण उपचाराविनाच राहत आहेत प्णे शहरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्णे महापालिका प्रयत्नशील असली तरीही लसींअभावी नागरिकांना केंद्रातून लस न घेता परत जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे

ससूनमधील शवागारातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढतो आहे

शवविच्छेदनास वेळ लागत असल्याने नातेवाईकही वाट पाहत असल्याचे चित्र शवागाराबाहेर दिसून येत आहे

दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये गृहविलगीकरणात असलेल्या रूग्णासांठी पालिका प्रशासन कॉल सेंटर सुरू करणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे गृहविलगीकरणातील रुग्णाला फोन करून येत्या दहा दिवसांत या रुग्णाची सद्यस्थितीची नोंद घेतली जाणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले समाज माध्यमातून आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधून खासगी रुग्णालयांनाही रेमडिसिविर इंजेक्शन पुरवले जातील त्यामुळे नागरिकांनी धावपळ करू नये असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात संभाव्य कोरोना रुग्णांसाठी फिव्हर क्लिनिक सुरू करण्यात आलं असून सर्दी खोकला ताप असणाऱ्यांवर इथं उपचार करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे चव्हाण रुग्णालय हे कोविड निगा रुग्णालय म्हणून कार्यरत आहे

या महोत्सवात देवगड रत्नागिरी आणि हापूस आंबा उत्पादक थेट सहभागी होणार आहेत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते यंदा टाळेबंदीमुळे महोत्सव होणार नाही असेही शिंदे यांनी सांगितले

त्यानिमित्त पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे यांनी चिंचवड इथल्या चापेकर बंधूंच्या समूह शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महिला शिक्षणाचे प्रस्कर्ते आणि महर्षी स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज जयंती आहे त्यानिमित्त प्ण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोथरुड इथल्या पूर्णाकृती पुतळ्यास तसंच पुणे महापालिका भवनातील तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हवामान प्णे आणि परिसरात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत